लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज विविध राजकीय नेत्यांनी जोरदार प्रचार केला

काँप्रेस आणि राष्ट्रीय जनता दल सत्तेवर आल्यास देशाचं भवितव्य अंधःकारमय होईल तर भाजपा प्रणित रालोआ सरकारचं देशाला प्रगतीच्या दिशेनं नेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सबका साथ सबका विकास हा आमच्या सरकाराचा मंत्रा आहे मात्र विरोधी पक्ष विशिष्ट जातीचं समर्थन करत आहेत असा आरोप त्यांनी केला त्याआधी उत्तर प्रदेशातल्या बालीया बिल्या जाहिरसभेत मोदी यांनी रालोआ सरकार गरीब आणि वंचिताचं जीवनमान सुधारण्यासाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आज कोलकतामधे प्रचार फेरी सुरु आहे

तसंच काँग्रेस सर्वांना न्याय देईल असं आश्वासन त्यांनी दिलं बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी लखनऊ मधे एका पत्रकार परिषदेत भाजप हे बूडतं जहाज आहे असं मत व्यक्त केलं आपल्या जीवन प्रवासात आणि राजकीय कारकीर्दीत काशी नगरीची मोठी भूमिका असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

आरोग्य आणि कौशल्य क्षेत्रात वाराणसीनं त्रिरांसाठी एक आदर्श उभा केल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री ममता बर्फ्रीी यांच्या कारकिर्दीत पश्चिम बंगालमधे अराजकता निर्माण झाली असून मतस्वातंत्र्याचा संकोच झाला आहे अशी टीका भाजपानं केली आहे नवी दिल्लीत आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पक्षाच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पुनम महाजन यांनी पश्चिम बंगालमधे भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याचा आरोप केला

भारतीय जनता पक्ष संवैधानिक पद्धतीनं या विरोधात लढा देईल असंही त्या म्हणाल्या द्रमुक पक्ष भाजपाशी निवडणुकीनंतर युती करण्यासाठी प्रयत्न करत असल्यासंदर्भातली वृत्तं द्रमुकचे अध्यक्ष एम के स्टर्छीन यांनी आज फेटाळली

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बर्म्र्जी यांच्या छायाचित्रात बदल करुन समाज माध्यमांवर प्रसिद्ध केल्याच्या कथित आरोपावरुन अटकेत असलेल्या भाजपा कार्यकर्त्यां प्रियंका शर्मा यांची आज सर्वोच्च न्यायालयानं जामीनावर सूटका केली न्यायालयानं त्यांना माफी मागण्याचे निर्देश दिले मतस्वातंत्र्य असलं तरी दुस याच्या अधिकाराचं हनन केलं जाऊ शकत नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं

तिनं व्यापाराला गती देण्याबरोबरच सदस्य देशांच्या राष्ट्रीय विकासाचं साधन म्हणूनही भूमिका बजावली पाहिजे अशी अपेक्षा केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली

मंगोलियातल्या डोर्नोगोबी प्रांतातल्या नियोजित तेल शुद्धीकरण कारखान्याच्या निर्मितीसाठी भारतानं एक अब्ज डॉलरस तिक्या कर्जाची सीमारेषा निश्वित केली आहे

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेअंतर्गत ही समिती रोहिंग्याप्रकरणी स्वतंत्रपणे तपास करत आहे तीचा अहवाल येत्या सप्टेंबर महिन्यात येणं अपेक्षित आहे समितीचे अध्यक्ष मार्झुकी दरुस्मन यांनी तिथली परिस्थिती जैसे थे असल्याचं सांगितलं म्यानमांनं रोहिंग्यांची रिकामी केलेली गावं जमिनदोस्त केली आहेत

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज नवी दिल्लीत ज्ञाणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद झरिफ यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानच्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली क्षेत्रिय परिस्थिती क्षेत्रिय विकास संयुक व्यापक कृती योजनेसंबंधी जेणची भूमिका भारत जेण संबंधात सुधारणा यासह अफगाणिस्तानच्या मुद्यांवरदेखील चर्चा झाली परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या संदर्भात पुढाकार घेतला असून क्षेत्रिय घडामोडी आणि संयुक्त व्यापक कृती योजनेसंबंधी जिणनं रशिया चीन तुर्कमेनिस्तान आणि ज्ञिक यांच्याशीदेखील गेल्या काही दिवसात चर्चा केली आहे भारतानंही यासंदर्भात आपली भूमिका जिणकडे मांडली जिणकडून तेल घेण्यासंबंधीचा निर्णय निवडणुका झाल्यानंतर घेण्यात येईल तसंच तो निर्णय घेताना व्यापार ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक हिताचा विचार केला जाईल असंही सुषमा स्वराज यांनी सांगितलं चाबार बंदराविषयी अंतरिम करार लागू झाल्याबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं तसंच अफगाणिस्तानल्या परिस्थितीबाबत दोन्ही देशांनी योग्य तो समन्वय राखवण्यावर भर दिला केंद्र सरकारनं लिट्टे अर्थात लिबरेशन टाईगर्स ऑफ तामिल ईलम या दहशतवादी संघटनेवरची बंदी पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवली आहे

या संघटनेचे समर्थक आणि आश्रयदाते भारतात असून संघटनेचे उद्दिष्ट देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला घातक असल्याचं याबाबतच्या अधिसूचनेत म्हटलं आहे जगात ऑनलाईन माध्यमातून द्वेषयुक्त विधानं एखाद्या वणव्यासारखी पसरत आहेत या समस्येचं निराकरण करण्यासाठी जागतिक पातळीवरुन नक्कीच प्रयत्न केले जातील असं वक्तव्य संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो ग्युटेरस यांनी केलं आहे

बंगळुरुच्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेत होत असलेला हा उपक्रम दोन आठवड्यांचा असून विद्यार्थ्यांना झोच्या ज्येष्ठ शास्रज्ञांशी संवाद साधण्याची तसंच श्रीहरी कोटा झेल्या अवकाश तळाला भेट देण्याची संधी मिळणार आहे

बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालिका पद्मजा चुंद्रू यांनी आज चेन्नई श्वे बँकेचा वार्षिक आर्थिक अहवाल प्रकाशित केला त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितलं की दोन उद्योग समूहांच्या बुडित कर्जासंबंधी कुठलीही तरदूत नसल्यामुळे हा तोटा झाला आहे मात्र पुढच्या तिमाहीत बँक फायद्यात असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

जागतिक चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा केनस् चित्रपट महोत्सव आजपासून फ्रान्समधे सुरु होत आहे मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या एका छोट्या शहराची कथा सांगणा या अमेरिकी दिग्दर्शक जिम जर्मुश्व यांच्या द डेड डोन्ट डाय या चित्रपटानं या महोत्सवाचा प्रारंभ होईल

केनस् महोत्सवात भारताचे प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व करणारे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या हस्ते उद्या डियन पप्तीरमा अर्थात भारतीय दालनाचं उद्घाटन होईल सांस्कृतिक धार्मिक आणि भाषिक वैविध्य जपणा या भारतीय चित्रपटउद्योगांमधे परदेशी गुंतवणूक वाढावी या उद्देशानं डियन पर्तीश्माच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे

लक्ष्मी यांना मिळाला आहे त्या आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्येही पंचांची भूमिका बजावू शकतात लक्ष्मी यांनी यापूर्वी देशांतर्गत पंच म्हणून महिलांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये काम केले आहे पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट सामन्यात क्लेअर पोलोसक या महिलेनं पंच म्हणून प्रथमच या महिन्यात कामाला सुरुवात केली